यंदा हे अधिवेशन नागपुरात होत आहे

पावसाळी अधिवेशन यंदा जाणीवपूर्वक नागपुरात आयोजित केलं आहे असं ते म्हणाले या अधिवेशनात खरीप हंगाम आणि शेतक यांच्या प्रश्नांवर सरकारचा भर राहील

याच अधिवेशनात समग्र दूध धोरण आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं धुळ्यात जमावाच्या मारहाणीत पाच जणांच्या मृत्यूचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल तसंच अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

लोकपाल लोकायुक्त कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी उच्च न्यायालयानं सरकारला फटकारलं असूनही अमलबजावणी होत नसेल तर आपलं दुर्भाग्य आहे असं ते म्हणाले

पण अद्याप लोकपाल कायद्याची अमलबजावणी केली नाही त्यामुळे आता पुन्हा उपोषण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं राज्यातल्या वाढत्या हिंसाचाराला राज्य सरकार जबाबदार असून मुलं पळवणा या टोळ्या कार्यरत असल्याच्या अफवा जाणीवपूर्वक पसरवल्या जात आहेत असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ते आज उस्मानाबाद क्रं वार्ताहर परिषदेत बोलत होते धुळ्यामध्ये नाथ डवरी समाजाच्या पाच जणांच्या हत्येची घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी सांगितलं

एखाद्या पोलिस अधिकाऱ्यांची प्रभारी पोलिस महासंचालक म्हणून नेमणूक करू नये असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले त्याऐवजी पोलिस महासंचालक निवृत्ती होण्याच्या तीन महिने आधी सरकारनं या पदासाठी पात्र पोलिस अधिकाऱ्यांच्या नावांची यादी केंद्रीय लोक सेवा आयोगाकडे पाठवावी आयोग त्यापैकी तीन अधिकाऱ्यांची नावं सरकारकडे पाठवेल त्यापैकी एका अधिकाऱ्याची सरकारनं पोलिस महासचालकपदी नियुक्ती करावी असं न्यायालयानं सांगितलं आहे न्यायालयाच्या या आदेशाबरोबरच पोलिस संचालकांच्या नियुक्तीबाबतचे राज्य सरकारांचे सगळे नियम स्थगित झाल्याचं न्यायालयानं रूपष्ट केलं आहे जून महिना उलटला तरी नाशिक जिल्ह्यात अजूनही समाधानकारक पाऊस पडलेला नाही

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे जालना जिल्ह्यात गेल्या तीन आठवङ्यांपासून दमदार पाऊस झालेला नाही त्यामुळे सोयाबीन मूग उडीद मका पेरणीसह कपाशी लागवडीची कामं खोळंबली आहेत

जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसानंतर लागवड केलेल्या कपाशीचं पीक जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असून धूळ पेरण्या वाया गेल्या आहेत त्यामुळे जालना जिल्ह्यातला शेतकरी दमदार पावसाच्या प्रतिक्षेत आहे मुंबईत पश्चिम रेल्वे मार्गावर अंधेरी आणि विलेपार्ले रेल्वेस्थानकांदरम्यान पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणा या गोखले पुलाचा काही भाग सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला रेल्वेमार्गावर कोसळला त्यात पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरु आहेत या दुर्घटनेची चौकशी रेल्वे सुरक्षा आयुक्तांमार्फत करण्याचे आदेश रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिले आहेत

या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली कोसळलेल्या पुलामुळे पश्चिम रेल्वेमार्गावरच्या ओव्हरहेड यंत्रणेचं नुकसान झालं असून ही यंत्रणा दुरुस्त करण्याचं काम अभियंत्यांचं पथक करत असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे पश्चिम रेल्वे मार्गावरच्या अंधेरी विलेपार्ले सेक्शनमधली हार्बर मार्गाला जोडणारी सेवाही दुपारपर्यंत बंद होती दुपारनंतर ती सुरू झाली पश्चिम रेल्वेच्या जलदगती मार्गावर संध्याकाळी सात आणि धीम्या मार्गावर मध्यरात्रीपर्यंत सेवा सुरू होण्याची शक्यता आहे प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहेत

प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेऊन जास्त बसगाड्या उपलब्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी बेस्ट प्रशासनाला दिले आहेत

सकाळच्या या दुर्घटनेमुळे पश्चिम रेल्वेमार्गावरच्या लांब पल्ल्यांच्या अनेक गाड्यांच्या आजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या तर अनेक गाड्यांचा प्रवास मध्येच थांबवावा लागला अंधेरीत पूल कोसळण्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे मुंबईकरांना बुलेट ट्रेनची नव्हे तर सुरक्षित लोकल प्रवासाची गरज आहे अशी टीका त्यांनी केली मुंबईतून केंद्राला कोटयवधी रुपयांचा कर मिळत असतानाही मुंबईकरांच्या मुलभूत सुविधेकडे मात्र दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे अंधेरी पूल दुर्घटनेमुळे रेल्वे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे असं ते म्हणाले ही दुर्घटना म्हणजे मानवनिर्मित आपत्ती असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी केली आहे एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतरही त्यातून योग्य धडा घेतला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे मुंबईचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी या दुर्घटनेचं कोणीही राजकारण करू नये असं म्हटलं आहे योग्य अभ्यास करूनच या घटनेचा आणि मुंबईमध्ये निर्माण होणा या बुलेट ट्रेनसारख्या सुविधांचा संबंध जोडावा असं त्यांनी मुंबईत वार्ताहरांना सांगितलं मुंबईत असे अपघात वाढत असल्याबद्दल केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलें तीव्र चिंता व्यक्त केली आहे पुन्हा असे अपघात घडू नयेत म्हणून जीर्ण झालेल्या रेल्वे पुलांचं ऑडिट करावे आणि मुंबईतल्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व संबंधितांनी जागरुकपणे काम करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे मुंबईतलं नागरी प्रशासन पूर्णपणे कोलमडलं आहे असं काँप्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांनी म्हटलं आहे आज सकाळपासून मुंबईत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तसंच अंधेरीत पुल कोसळल्यान मुंबईकरांची दैना झाली त्याबाबत काँप्रेस अध्यक्षांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे